रवी वानखेडे

कर विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत गेल्या सहा वर्षांत अडीच कोटींनी वाढ झाली मात्र एकशे तीस कोटी लोकसंख्येत फक्त दीड कोटी लोक कर भरतात हे प्रमाण अत्यंत कमी असल्याचं ते म्हणाले

स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज देशाला संबोधित करणार आहेत हे संबोधन हिंदी मध्ये संध्याकाळी सात वाजता तर इंग्रजीमध्ये साडे सात वाजता आकाशवाणी आणि द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित केलं जाणार आहे राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद रात्री साडे नऊ वाजता प्रसारित होणार आहे

मेंदूत रक्ताची गुठळी झाल्यामुळे मुखर्जी यांच्यावर सोमवारी दहा तारखेला शस्त्रक्रिया झाली होती तेव्हापासून ते कूत्रिम श्वसन यंत्रणेवर आहेत

दरम्यान जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं तीन हजाराचा टप्पा पार केला आहे

कानन येळीकर यांनी दिली

दरम्यान जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं एक हजाराचा टप्पा पार केला आहे

राज्यभरात द्रध दरवाढीसाठी काल तिसऱ्या टप्प्यातल्या आंदोलनाला सुरूवात झाली

आपली आर्थिक भागीदारी असलेल्या दूध भूकटी कंपन्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी सरकार मधील काही घटक मुख्यमंत्री ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

पर्युषण काळात मंदीरात जाऊन पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका जैन समाजानं दाखल केली होती त्यावर राज्य सरकारनं हे स्पष्टीकरण दिलं न्यायालयानेही हा मुद्दा संवेदनशील असल्याचं नमूद करत सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला

रवी वानखेडे यांनी केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं जागतिक अवयवदान दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते काल बोलत होते नाशवंत मानवी शरीर मातीत विलीन करण्यापेक्षा आपली देहरूपी संपत्ती मरणोत्तर दान केली तर अनेकांचे प्राण वाचवल्याचं प्रण्य मिळेल असं ते म्हणाले अवयवदान चळवळीतले समन्वयक पुरुषोत्तम पवार यांचही यावेळी व्याख्यान झालं कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी यावेळी अवयव दानाचा संकल्प केला राज्यात काल विविध ठिकाणी पाऊस झाला नाशिक जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे त्यामुळे गंगापूर धरणाचा जलसाठा साठ टक्के झाला आहे

उस्मानाबाद जिल्हा आणि परिसरातही काल दिवसभर पावसाची संततधार सुरु होती नांदेड शहरातही दिवसभर ढगाळ वातावरण होतं असं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या

यामध्ये आतापर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता संदेश रंगवणं ग्रामस्तरावरील शासकीय निमशासकीय इमारतींची साफसफाई करून दर्शनी भागावर स्वच्छता तसंच पाणी वापरा विषयक प्रबोधनात्मक घोषवाक्य रंगवणं आदी कामं करण्यात आली सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची कचरा मुक्त माझे गाव या विषयावर द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून चित्रकला स्पर्धा घेण्यात आली

त्यात चिरायू हॉस्पीटल लाईफलाईन हॉस्पीटल आधार हॉस्पीटल परभणी आयसीयू नावंदर हॉस्पीटल स्पंदन हॉस्पीटल यशोदीप हॉस्पीटल आणि प्रफुछ पाटील मल्टी सूपर स्पेशालिटी हॉस्पीटल याचा समावेश आहे

कृषी सहाय्यक मंडळ अधिकाऱ्यांनी याठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना औषध फवारणी आणि योग्य तो सल्ला दिला असल्याचं तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी सांगितलं

नांदेड जिल्ह्यात दरवर्षी जून जुलै महिन्यात मिळणारं पीक कर्ज या वर्षी ऑगस्ट महिना उजाडला तरी शेतकऱ्यांना मिळालं नसून शेतीची कामं सोडून शेतकऱ्यांना बँकेने लादलेल्या नियम अटीची पूर्तता कराण्यात फिरावे लागत असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे

नगरपालिकेन याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे